शेती ग्रामीण विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद तसंच करदात्यांना मोठा दिलासा या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे कृषी क्षेत्रासाठी सोळा सुत्री योजना तसंच शेतकऱ्यांसाठी पंधरा लाख कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद करण्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली सोळा सुत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर सौर पंप शेतीवर गुंतवणूक फळबागेसाठी एक उत्पादन एक जिल्हा जैविक शेती शून्य खर्चाची शेती या मुद्द्यांचा प्रामुख्यानं समावेश आहे

महिला बचत गटांना प्रोत्साहन देणारी कृषी उडान योजना सहा कोटी अकरा लाख शेतकऱ्यांसाठी विमा योजना द्ध मांस मासे वाहतुकीसाठी किसान रेल तसंच मासे उत्पादन दोनशे लाख टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्ट त्यांनी यावेळी जाहीर केलं वीस लाख शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे वीज पंप पडिक आणि नापिक जमिनीवरही सौर ऊर्जा प्रकल्प उभारून ग्रीडसला वीज प्रवठा करण्यास परवानगीची योजना यात आहे

सुरूवातीच्या अडीच लाख ते पाच लाख रूपयांवरचा पाच टक्के कर कायम ठेवण्यात आला आहे या कर कपातीमुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे उत्पादन क्षेत्रात नव्यानं सुरू होणाऱ्या कंपन्यांसाठीचा कर पंधरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे मात्र शंभराहन अधिक कर सवलती आणि कर कपातींच्या तरतूदींपैकी सत्तर सवलती कमी करण्यात आल्या असल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी घोषित केलं

मनुष्यबळ विकास करताना पायाभूत सुविधांचे प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून त्या प्रकारचेच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या य्वकांच्या स्टार्टअप्सना प्राधान्य अभियांत्रिकी व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर आदी युवकांना या प्रकल्पांमध्ये संधी मिळणार असून मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांच्या संधी मिळेल असं त्यांनी नमूद केलं

जनतेचं उत्पन्न आणि त्यांची क्रय शक्ती वाढवणं हे अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं त्या म्हणाल्या देशातल्या शंभर सर्वाधिक अवर्षणग्रस्त जिल्ह्यांसाठी व्यापक योजनांही अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत

आरोग्य क्षेत्रासाठी एकोणसत्तर हजार कोटी रुपयांच्या तरत्दीची घोषणा त्यांनी केली

नवं शिक्षण धोरण लवकरच अंमलात येईल शिक्षण क्षेत्रात ग्रंतवणूक व्हावी तसंच या क्षेत्रात थेट विदेशी ग्रंतवणूक सुरू करण्यात येईल असं त्या यावेळी म्हणाल्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती राष्ट्रीय पोलिस विद्यापीठ तसंच गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम कौशल्य विकासासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या तरत्दीची घोषणाही त्यांनी केली पीपीपी तत्वाद्वारे पाच नव्या शहरांची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्र निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्वीत योजनेची घोषणा त्यांनी यावेळी केली